लोकसभा निवडणुकीच्या पुढच्या तीन टप्प्यांसाठी प्रचाराचा जोर वाढला असून विविध राजकीय पक्षांचे नेते ठिकठिकाणी प्रचारदौरे करत आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेश मध्यप्रदेश आणि राजस्थानात प्रचारसभा घेणार आहेत उत्तरप्रदेशमधे मया बाजार ड्यें आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा झाली आपल्या सरकारनं नेहमीच गरीबांचा विचार केला मात्र काँग्रेसनं केवळ आपल्या परिवारा पुरताच विचार केला अशी टीका मोदी यांनी केली देशाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असंही ते म्हणाले ात्रिर राजकीय पक्षांचे प्रमुख नेतेही आज उत्तरप्रदेशात सभा आणि रोड शो घेणार आहेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज बाराबांकी खिल्या रामनगर भागात प्रचार सभेला संबोधित करतील त्यांची सीतापूर श्वे प्रचारसभा होणार आहे प्रियंका गांधी वाड्रा यांची रायबरेली क्वें प्रचारसभा होणार असून त्या अमेठी क्वें रोड शो मधेही सहभागी होतील समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांचीही संयुक्त सभा बाराबांकी कें होणार असून या सभेत अखिलेश यादव आणि मायावती भाषण करणार आहेत भाजपा नेते राजनाथ सिंग बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी प्रसाद यादव यांच्या बिहारमधे सभा होणार आहेत राजधानी दिल्लीतही लोकसभा निवडणुकांच्या प्रचारामधे गती आली आहे भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि राजनाथ सिंग यांच्या आज प्रचारसभा होत आहेत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी चांदणी चौक क्षे रोड शो केला

जम्मू कश्मीरमधे विधानसभा निवडणूका घेण्यासंदर्भात काल निवडणूक आयोगाची नवी दिल्ली क्वे बैठक झाली गृहमंत्रालयाकडून जम्मू कश्मीरमधल्या काही मुद्दयांवर स्पष्टीकरण आल्यानंतर याबाबत निर्णय घेण्याचं आयोगानं ठरवलं आहे जम्मू कश्मीरमधे सुरु असलेल्या राष्ट्रपती राजवटीबाबत आयोग तज्ञ व्यक्तींशी चर्चा करत आहे निवडणूक कामावर असलेल्या कर्मचा यांना सुलभपणे मतदान करता येईल यासाठी एक अॅप्लीकेशन तयार केलं आहे हरियानाचे मुख्य निवडणूक अधिकारी राजीव रंजन यांनी आज प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली निवडणूक कामावर असताना निवडणूक ड्युटी प्रमाणपत्र आणि पोस्टल मतदानाच्या आधारे कर्मचारी मतदान करु शकतील असंही ते म्हणाले बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फानी चक्रीवादळाची तीव्रता आता चांगलीच वाढली असून या तीव्र चक्रीवादळाचं रुपांतर आता अतितीव्र चक्रीवादळात झालं आहे येत्या शुक्रवारी दुपारपर्यंत ते ओदिशा किनारपट्टीवर धडकेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे

ओदिशा किनारपट्टीवरच्या पुरी आणि केंद्रापाडा या भागात या चक्रीवादळाचा परिणाम जाणवेल या चक्रीवादळामुळे गजपती गंजाम पुरी खुर्दा रायगढ़ आणि कंधमाल या जिल्ह्यात उद्या जोरदार ते अतिजोरदार स्वरुपाचा पाऊस पडेल या भागतून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून केंद्रातून दोन अतिरिक्त हेलिकॉप्टर आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची अतिरिक्त कुमक मागवली आहे असं ओदिशाचे मुख्य सचीव आदित्य पाधी यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं फानी चक्रवादळामुळे उद्ववलेल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक आज दिल्लीत होत आहे ओदिशामधे फानी चक्रीवादळानं प्रभावित झालेल्या भागात आचारसंहिता शिथिल करायच्या प्रस्तावाला निवडणूक आयोगानं मंजुरी दिली आहे चक्रीवादळ आलेल्या भागात मदत आणि पूनर्वसन कामात गती येण्यासाठी आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका यांनी पत्राद्वारे निवडणूक आयोगाला केली होती महाराष्ट्र राज्य शांतता प्रगती आणि सर्वसमावेशक विकासाच्या दिशेनं सतत वा आल करत राहील असा विश्वास राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी व्यक्त केला आहे

सामाजिक सुधारणांच्या बाबतीत महाराष्ट्र नेहमी अग्रस्थानी राहिलेला आहे आपलं राज्य हे देशाचं आर्थिक शक्ती केंद्र असून देशाच्या पायाभूत विकासात महाराष्ट्रानं महत्वाची भूमिका बजावली आहे उद्यमशील पुरोगामी व्यावहारिक आणि कठोर परिश्रम करणारे नागरिक ही आपल्या राज्याची मोठी शक्ती आहे असं राज्यपाल म्हणाले एक नवीन आणि बलशाली असा महाराष्ट्र घडवण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी राज्यातल्या जनतेला केलं छत्रपती शिवाजी महाराज महात्मा जोतिबा फुले सावित्रीबाई फुले छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अशा अनेक समाजसुधारकांची भूमी असलेल्या महाराष्ट्रानं देशाला प्रगतीचा मार्ग दाखवला आहे असं राज्यपाल म्हणाले महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणांचं बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना त्यांनी आदरांजली अर्पण केली आज आंतरराष्ट्रीय कामगार दिनदेखील आहे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या उभारणीत कामगारांचं बहुमोल योगदान आहे असं ते म्हणाले त्याआधी सुरक्षा दलांच्या पथकांनी संचलन करुन राज्यपालांना मानवंदना दिली महाराष्ट्र दिन आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे या निमित्त सर्वत्र विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे गुजरात राज्याचा आज साठावा वर्धापन दिन आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरात आणि महाराष्ट्रातल्या जनतेला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत ही दोन्ही राज्य भविष्यात लक्षणिय विकास साधून भरभराटीला येवोत असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे गुजरातच्या जनतेनं देशाच्या विकासात उल्लेखनीय योगदान दिलं असून धाडस नाविन्यपूर्ण कल्पना आणि उद्यमशिलतेच्या जोरावर मोठी प्रगती केली आहे असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे आंतरराष्ट्रीय कामगार दिन आज सर्वत्र साजरा होत आहे कष्टकरी पुरुष आणि महिलांच्या सन्मानार्थ दरवर्षी हा दिवस कामगार दिन म्हणून जगभरात उत्साहानं साजरा केला जातो यंदाच्या कामगार दिनाची संकल्पना सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी कामगारांची एकजूट अशी आहे आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी शुभेच्छा दिल्या आहेत

दहशतवादाला खतपाणी घालणारी वक्तव्य करणा या व्यक्ती धार्मिक जातीय तेढ निर्माण करणा या व्यक्ती तसंच देशविरोधी विचारधारा पेरणा या व्यक्तींविरोधात प्रतिबंध घालण्याचे आदेश श्रीलंका सरकारनं दिले आहेत हे आदेश परदेशी नागरिकांनाही लागू राहतील या आदेशानंतर मुस्लीम प्रवचनकार झकीर नाईक याच्या मालकीच्या पीस वाहिनीच्या प्रक्षेपणावर बंदी आली आहे श्रीलंकेच्या सरकारनं याआधीच मुलतत्ववादी संघटनांवर तसंच बुरख्यांवर बंदी घातली आहे खोट्या आणि अफवा पसरवणा या बातम्या देणा या दूरचित्रवाहिन्यांवर कडक कारवाई केली जाईल असं प्रधानमंत्री रानिल विक्रमसिंघे यांनी म्हटलं आहे

पुराडा मालेवाडा येरकड या राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरु असल्यानं हे काम करणाऱ्या कंपनीची अनेक वाहनं दादापूर होती काल रात्री दीडशेहून अधिक सशस्त्र नक्षलवादी दादापूर कें गेले

पाकिस्तानातल्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी आज संयुक्त राष्ट्र संघाच्या निर्बंध समितीची बैठक होण्याची शक्यता आहे या बैठकीत मसूद अजहरला दहशतवाद्यांच्या काळ्या यादीत टाकण्यासंबंधिच्या प्रस्तावाच्या बाजून चीनही पाठिंबा देण्याची शक्यता आहे अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासंबंधीचे सर्व मुद्दे निकाली निघाल्याचं कालच चीनकडून स्पष्ट करण्यात आलं होतं आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चेन्नई ि ंब्रे रात्री आठ वाजता सामना होणार आहे

या दोन्ही संघांनीच प्ले ऑफमधे जागा मिळवली आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलुरु विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघातला सामना काल पावसामुळे अनिर्णित राहिल्यानं दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला